दरम्यान कोसळलेल्या पुलाचा ढिगारा महानगरपालिकेनं हलवला असून आता खालचा रस्ता मोकळा झाला आहे भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होत आहे या बैठकीत पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी नागपूर प्रशासनानं गस्ती पथक तैनात ठेवलं आहे

ही वाहनं मध्यप्रदेशची सीमा ओलांडून आली होती अशी माहिती पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली

त्यानं जामीनासाठी विनंती केली नाही त्यामुळे त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं आहे

दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी तीव्र शोक व्यक्त केला असून या घटनेची निंदा केली आहे

स्वित्झर्लंड मध्ये सुरू असलेल्या स्विस खूल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं उपांत्य फेरी गाठली आहे